कोरोना विषाणू विरुद्ध देशाची लढाई खूप प्रबळपणे पुढे सुरू असून कोरोनामुळे होणारं मोठं नुकसान टाळण्यात देश यशस्वी ठरला असल्याचं पंतप्रधानांनी आज देशाला संबोधित करताना सांगितलं पुढच्या एका आठवड्यात कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत कठोरता आणखी वाढवली जाईलअसं मोदी यांनी सांगितलं लॉकडाऊन संदर्भात सरकार तपशीलवार मार्गदर्शक सूचना जारी करेल जिल्हा तालुका गाव पातळीवर विशेषतः हॉटस्पॉट क्षेत्रात बारकाईनं लक्ष ठेवणार असून नियमांचं उल्लंघन झालेलं आढळलं तर कठोर कारवाई करणार आहे

या लढाईत प्रसंगी जिवाचा धोका पत्करुन योगदान देणाऱ्या डॉक्टर्स परिचारिका आणि आरोग्य सेवकांच्या कार्याला त्यांनी अभिवादन केलं कोरोना प्रतिबंधासाठी लॉकडाऊन केल्यामुळं मोठं आर्थिक नुकसान झालं असलं तरी प्राण वाचवायचे तर इतर पर्याय नाही असं मोदी म्हणाले

लॉकडाऊनच्या नियमांचं काटेकोर पालन स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या प्रकृतीची काळजी घेणं रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयानं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांच पालन करणं गरीब आणि गरजूंना मदत करणं या बाबींचा त्यात समावेश आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोरोनापासून बचावासाठी देशात सुरु असलेल्या संचारबंदीला दिलेल्या मुदतवाढीतून त्यांना देशातल्या नागरिकांची वाटत असलेली काळजी दिसते अशी प्रतिक्रिया उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी दिली आहे या काळात सरकार शेतकरी आणि शेती कामाशी निगडीत लोकांच्या हिताच्या उपाययोजना राबवून त्यांची अंमलबजावणी करेल अशी अपेक्षाही नायडू यांनी व्यक्त केली आहे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकांना घरामध्येच राहून टाळेबंदीच्या नियम पाळण्याचे आवाहन केल्याबद्दल भाजपाचे अध्यक्ष जे पी नड्डा यांनी कॉप्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे आभार मानले

दरम्यान काँग्रेसनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आजच्या भाषणावर टीका केली आहे अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी कोणत्याही आर्थिक मदतीची किंवा ठोस उपायांची घोषणा नसलेलं हे पोकळ वक्तृत्व होतं असा आरोप काँग्रेसनं केला आहे

या कालावधीसाठी लोकांनी आरक्षित केलेल्या तिकिटांचा पूर्ण परतावा रेल्वेकडून दिला जाणार आहे

रेल्वेने होणारी माल वाहतूक मात्र या दरम्यान सुरू राहणार आहे या दरम्यान सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणंही रद्द केल्याची घोषणा विमान वाहतूक संचालनालयानं केली आहे

आता ऐकूयात कोरोना विषाणू संसर्गामुळे अकोला जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी मधु कसवे यांनी घेतलेला आढावा

बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे यंदा जयंती साधेपणाने साजरी केली जात आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकव्या नायडू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे न्याय आणि समतेवर आधारीत समाज निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी संघर्ष केला त्यांचं द्रषेपण आणि मूल्यांपासून प्रेरणा घेत त्यांचा आदर्श आपल्या जीवनात उतरवण्याचा निर्धार करुया असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे नायडू यांनी कार्यालयात बाबासाहेबांना पुष्पांजली अर्पण केली स्वातंत्र्यानंतर देशाला एक नवी दृष्टी देण्याचं काम बाबासाहेबांनी केलं समता आणि सामाजिक सलोख्यावर त्यांनी नेहमी भर दिला असं मोदी यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार अस्लम शेख यांनी मंत्रालयात डॉ बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केलं मुंबईत कोरोनाचे संकट निर्माण झाल्यानं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज मुंबईत सर्वांनी घरीच राहून साजरी केली चैत्यभूमीवर दरवर्षी राज्यपालांसह मुख्यमंत्री बाबासाहेबांना अभिवादन करतात यंदा कोरोनाच संकट असल्यानं चैत्यभूमीवर वास्तव्याला असलेल्या भिक्कूंनी अभिवादन केल मुंबईत आज सकाळी आंबेडकरी अनुयायांनी घरोघरी बाबासाहेबांच्या प्रतिमेला वंदन केलं गोडधोड करून जयंतीचा उत्सव साजरा केला जयंतीच्या निमित्तानं गरिबांना अन्नदानही केलं जात आहे औरंगाबाद इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठात सामाजिक सुरक्षित अंतर ठेऊन जयंती साजरी करण्यात आली औरंगाबाद महापालिकेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात महापौर नंदकुमार घोडेले आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन केलं वाशिम इथं सामाजिक सुरक्षित अंतर राखून जयंती साजरी करण्यात आली नाशिकमध्ये आज बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरोघरी साजरी करण्यात आली अन्न आणि नागरी पूरवठा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भूजबळ यांनी भूजबळ फार्म इथं तर नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी आणि महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पालिकेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले बहुतांश लोकप्रतिनिधींनी घरीच प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला सांगली जिल्ह्यात आरग इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिनिर्वाणानंतर आज प्रथमच अस्थींचे दर्शन बंद ठेवलं आहे तिथं कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातून अनेक लोक स्मारकाच्या दर्शनासाठी रांगा लावतात पण कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लावण्यात आलेल्या जमावबंदी कायद्याअंतर्गत बंदी असल्यानं हे स्मारक बंद ठेवलं आहे लातूर इथं संसदीयकार्य राज्य मंत्री संजय बनसोडे यांनी त्यांच्या निवासस्थानी बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन केलं खासदार सुधाकर राव शुंगारे यांनीही त्यांच्या लातूरातल्या निवास्थानी बाबासाहेबांना अभिवादन केलं अमरावती जिल्ह्यात नागरिकांनी आपापल्या घरीच जयंती साजरी केली नांदेड इथं महात्मा ज्योतिराव फूले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलं

सिंधूद्ग जिल्ह्यात आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरोघरी आणि डिजिटल पद्धतीनं साजरी करण्यात आली सद्यपरिस्थितीमुळे या भीमजयंतीला बाहेर निघून दरवर्षीप्रमाणे शाहिरी जलसे करणे शक्य नाही त्यामुळे प्राप्त परिस्थितीत आहेत त्या साधनांनिशी लोकायत आणि काफ़िला नं घरुनच बाबासाहेबांना अभिवादन करायचं ठरवलंय त्यासाठी त्यांनी दोन फेसब्क लाईव्ह कार्यक्रम आयोजित केलेत कोरोनाच्या प्रादूर्भावानं नुकसान झालेल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्याच्याद्रष्टीनं प्रभावी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं अकरा तज्ञ सदस्यांची समिती स्थापन केली आहे

वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव हे या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहतील दरम्यान राज्य सरकारन याच संदर्भात उपमूख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सात मंत्रिमंडळ सदस्यांची उपसमितीही स्थापन केली आहे